पोर्ट ऑफ स्पेन इथं सुरु असलेल्या तिस या आणि अंतिम एकदिवसीय क्रिकेट सामन्यात नाणेफेक जिंकून वेस्ट इंडिजचा फलदांजी करण्याचा निर्णय पावसामुळे सामन्यात व्यत्यय जम्मू काश्मिर आणि लडाख बाबतीत संसदेनं घेतलेला निर्णय त्या भागातल्या जनतेला प्रचंड फायदेशीर ठरेल असं मत राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी स्वातंत्र्य दिनाच्या पुर्वसंध्येला राष्ट्राला संबोधताना व्यक्त केलं या निर्णयामुळे काश्मिरी जनतेला इतर नागरिकांप्रमाणेच समान हक्क समान सुविधा उपभोगता येतील

स्वातंत्र्य म्हणजे फक्त राजकीय सत्ता नसून राष्ट्र बांधणी आहे असं स्वातंत्र्य सैनिकांच मत असल्याचं राष्ट्रपतींनी सांगितलं संसदेत नुकतीच संमत झालेली विधेयकं भविष्यात येणा या सकारात्मक बदलांचं प्रतिक असल्याचं राष्ट्रपती म्हणाले पारदर्शक समावेशक बँकींग प्रणाली सोपी ऑनलाईन कर पद्धती आणि व्यवसायिकांना सहज ऋण उपलब्धता याद्वारे सरकारं आर्थिक पायाभूत सुविधा निर्मिती करु शकतं तसंच गरिबांना घरं विद्युत पुरवठा पाणी आणि शौचालयाची सोय उपलब्ध करुन देऊन भौतिक पायाभूत सुविधा उपलब्ध करु शकतं असंही राष्ट्रपती म्हणाले गुरु नानकांच्या पाचशे पन्नासाव्या जयंती वर्षी त्यांच्या शिकवणूकीचे पालन सर्वांनी करावं असं सांगत सुब्रमण्यम भारती यांच्या तमिळ कवितेच्या ओळीनी राष्ट्रपतींनी भाषाणाचा समारोप केला

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी लाल किल्यावरनं ध्वाजारोहण केल्यानंतर राष्ट्राला संबोधित करतील या सोहळ्यासाठी अनेक स्तरीय चोख सुरक्षा व्यवस्था ठेवण्यात आली आहे राष्ट्रीय सुरक्षा दलाची म्हणजे एनएसजी कमांडो स्वात कमांडो तसंच श्वान पथकं ठिकठिकाणी तैनात करण्यात आली आहेत लाल किल्यावरील या कार्यक्रमात संपूर्ण मंत्री मंडळातले सर्व सहकारी तसंच विदेशी पाहुण्यांबरोबरच सर्वच क्षेत्रातील दिग्गज या सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत सीसीटिव्हीच्या माध्यमातनं संपूर्ण कार्यक्रमावर सुरक्षा दल लक्ष ठेवून असतील जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक उद्या श्रीनगर मधल्या शेर काश्मीर स्टेडियममध्ये ध्वजारोहण करतील जम्मू काश्मीरचे प्रवक्ते रोहित कंसल यांनी आज श्रीनगरमध्ये पत्रकारांशी बोलताना ही माहिती दिली जम्मूमध्ये स्वातंत्र्यदिनाच्या सोहळ्याचे नेतृत्व राज्यपाल करतील तर विभागीय जिल्हा आणि उपजिल्हा पातळीवरही हा उत्सव साजरा केला जाईल असंही कंसल म्हणाले दरम्यान जम्मू काश्मीरचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी सर्व सरपंचांना संबंधित पंचायतांमध्ये राष्ट्रध्वज फडकविण्याचे निर्देश दिले आहेत जम्मू आणि काश्मिर मधली परिस्थिती सुधारत असल्याचं कंसल यांनी सांगितलं कश्मिर खो यात कोणत्याही अनुचित प्रकार घडल्याच वृत्त नाही श्रीनगरसह इतर भागात संचारबंदी शिथील केल्यानंतरही शांतता कायम आहे काही भागात संचारबंदी असली तरी सर्व जनता स्वातंत्र्य दिन सोहळ्यात उपस्थित राहू शकतील स्पष्ट धोरण आणि योग्य दिशेमुळे आपलं सरकार दुस या कार्यकाळात अल्पावधीतच महत्त्वाच्या गोष्टी साध्य करु शकलं असं प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी म्हटलं आहे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

सर्व राजकीय पक्षांनी राजकीय मतभेद विसरुन राष्ट्रहितासाठी एकत्र यायला हवं असं प्रतिपादन उपराष्ट्रपती एम वेंकय्या नायडू यांनी केलं राजकीय पक्षांमधील मतभेद सुदृढ लोकशाहीचं लक्षण आहे हे लोकशाहीमधील राजकीय पर्यायाचा केंद्रबिंदू आहे पण राष्ट्रहित आणि समाजाचे आदर्श यांना कुठलाही पर्याय नसतो निस्वार्थीपणे आणि देशभक्तीने जगणा या सर्व माजी राजकारण्याच्या पावलावर पाऊल ठेवून वर्तमान राजकाण्यांनी आपलं जीवन जगावं असंही ते म्हणाले पंजाब विद्यापिठात आयोजित एका कार्यक्रमाला संबोधित करताना त्यांनी आपले विचार मांडले सायबर तसंच अंतराळ तंत्रज्ञानातल्या प्रगतीमुळे भारत कोणत्याही आव्हानांना तयार असल्याचं केंद्रीय संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटलं आहे ते आज नवी दिल्लीत स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला लष्कराच्या समोर केलेल्या भाषणात बोलत होते भारताची संरक्षण नीती ही विभागीय तसंच जागतिक शांततेसाठी असल्याच ही त्यांनी पुनरुच्चार केला वायुसेनेचे वैमानिक विंग कमांडर अभिनंदन वर्धमान यांना वीरचक्र जाहीर झालं आहे उद्या स्वातंत्र्यदिनी अभिनंदन यांचा वीरचक्र देऊन गौरव करण्यात येईल

त्यानंतर तिसऱ्या दिवशी एक मार्च रोजी अभिनंदन वाघा सीमेमार्फत भारतात सुखरुप परतले

यात दोन किर्तीचक्र एक वीरचक्र चौदा शौर्यचक्र सात वायू सेना पदकं तसंच पाच युद्ध सेवा पदकांचा समावेश आहे केंद्रीय राखीव पोलिस दलातील हर्षपाल सिंग तसंच सॅप्पर प्रकाश जाधव यांना किर्तीचक्र जाहीर झाले आहेत

गृहरक्षक दलाच्या आणि नागरी सुरक्षा दलाच्या जवानांना प्रत्येकी आठ पदकं जाहीर करण्यात आली आहेत

स्वच्छता अभियानाला या सर्वेक्षणामुळे चालना मिळेल असं केंद्रीय जलशक्ती मंत्री गजेंद्र सिंग शेखावत यांनी आज नवी दिल्ली इथं या सर्वेक्षणाच्या द्स या टप्प्याच्या प्रारंभ करताना म्हटलं आहे

या सर्वेक्षणाबाबतची आपली मतं नागरिक देखील आपल्या मोबाईल अॅपद्वारे नोंदवू शकतील याद्वारे गोळा केलेल्या माहितीवरुन जिल्हा आणि राज्यांना दर्जा देखील दिला जाणार आहे

नवी दिल्ली इथं आयोजित कार्यक्रमात विविध राज्यांबरोबर या संबंधीचा सामंजस्य करार केल्यानंतर त्या बोलत होत्या

त्यामुळे शाश्वत उत्पन्नाची हमी या योजने अंतर्गत सर्वांना मिळू शकेल अशी आशा त्यांनी व्यक्त केली भारत आणि वेस्ट इंडिज यांच्यात तिसरा एकदिवशीय क्रिकेट सामना आज पोर्ट ऑफ स्पेन इथं खेळला जात असून वेस्ट इंडिज नं नाणे फेक जिंकून फलंदाजी स्वीकारली आहे

पावसामुळे सध्या खेळ थांबवण्यात आला आहे या आधी झालेला पहिला एक दिवसीय सामना पावसामुळं रद्द झाला होता तर दुसरा सामना भारतानं जिंकला होता एक दिवसीय सामन्यांच्या मालिकेनंतर दोन्ही संघांमधे दोन कसोटी सामन्यांची मालिका होणार आहे